भारताच्या चिंता आणि शंकांचं निरसन न झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल बँकॉक ॐ आरसीईपी शिखर परिषदेतल्या भाषणात सांगितलं या कराराच्या सध्याच्या रूपरेषेत मार्गदर्शक तत्वांची मुलभूत भावना पूर्णपणे प्रतिबिंबीत होत नाही असं मोदी म्हणाले भारत अधिक प्रादेशिक एकात्मता आणि मुक्त व्यापार तसंच नियम आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचं समर्थन करतो असं ते म्हणाले आरसेपमध्ये सहभागी न होण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाची अनेक नेत्यांनी प्रशंसा केली आहे दोन हजार चौदा साली झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या शपथपत्रात दोन फौजदारी गुन्हे लपवल्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांना नागपूर न्यायालयानं नोटीस बजावली आहे त्यांना या संदर्भात चार डिसेंबर पर्यंत उत्तर द्यायला सांगितलं आहे अवकाळी पावसामुळे सांगली जिल्ह्यातल्या शेतांमधे पाणी साचलं आहे त्यामुळे साखर कारखान्यांची धुराडी नोव्हेंबर नंतरच पेटणार अशी स्थिती आहे जेमतेम तीन महिने हा ऊस गळीत हंगाम चालणार असून साखर उत्पादन घटण्याचा धोका आहे ज्यादा ऊस गाळपासाठी साखर कारखान्यांना स्पर्धा करावी लागणार आहे या भागातल्या साखर कारखान्यांनी ऊस तोडणी वाहतुकीचे करार पूर्ण केले आहेत पण ऑगस्ट महिन्यात कृष्णा आणि वारणा नदीकाठावर आलेल्या महाप्रामुळे आणि त्यानंतर ऑक्टोबरच्या मध्यावर अवकाळी पावसामुळे उसाबरोबरच द्राक्ष डाळिंब सोयाबीन आणि खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले त्यामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे

डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत उिलामाबादमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारे सामने अन्यत्र खेळवण्याचा निर्णय आंतराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या कार्यकारी संस्थेनं घेतल्यामुळे भारताच्या टेनिस महासंघाला दिलासा मिळाला आहे

मुंबई शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात चढउतार झाले